सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा

राज्यात कोरोना निर्बंध आणखी कडक करण्याचा विचार आज सर्वपक्षीय बैठक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उद्याची परीक्षा पूढे ढकलण्याचा निर्णय

दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबतचा निर्णय येत्या पाच दिवसात

राज्यात चार दिवस पावसाचे काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता बैठक राज्यात अंशतः आणि आठवड्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावूनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध हाच पर्याय सरकारकडे आहे मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक निर्बंधांचे संकेत दिले आहेत दूसरीकडे मुंबईच्या उपनगरी रेल्वेगाड्यांमधील गर्दी कमी करणही आवश्यक असून त्यावर बंधन आणावी लागतील असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे कोविड कोरोना बाधितांच्या संख्येत आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन वाढीची काल नोंद झाली

लसींचा सर्वाधिक कोटा मिळूनही पहिली मात्रा देण्यात आघाडीवर असलेला महाराष्ट्र दु्सरी मात्रा देण्यात मात्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे

मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आली आहे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा आयोगामार्फत नव्याने घोषित केल्या जातील असं सांगत विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन तसच विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचं यासंदर्भातील मत विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नसून परीक्षा फॉर्म भरतानाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरलं जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे

पालक शिक्षक विद्यार्थी प्रतिनिधी राजकीय पक्ष आणि अन्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाच्या पर्यायाबाबत चर्चा सुरु असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलं आहे कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी काल शेलार यांनी दुरध्वनीवरुन चर्चा केली पंतप्रधान ओडिशा ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर हरेकृष्ण माहताब यांनी लिहीलेल्या ओडिशा इतिहास या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं

माहताब हे केवळ स्वातंत्र्य चळवळीतले महत्त्वाचे नेते होते असं नाही तर त्यांनी ओडिशाच्या प्रगतीतही मोलाची भूमिका बजावली अशा शब्दात पंतप्रधानांनी डॉ माहताब यांच्या कार्याला यावेळी उजाळा दिला डॉ माहताब यांचं आणि त्यांच्या या पुस्तकाचं महाराष्ट्राशी देखील घनिष्ठ नातं होतं ऐक्या या बद्दलचा अधिक वृत्तांत डॉक्टर मेहताब यांनी लिहिलेल्या ओडिशा इतिहास या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे मेहताब यांनी हे पुस्तक अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदी असताना लिहिलं आहे

नगरच्या किल्ल्यातल्या तुरुंगात घालवलेल्या साडे तीन वर्षातचं मेहताब यांनी हे पुस्तक लिहिलं

आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पुणे

या दुर्धटनेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला एसीमध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं अग्निशमन दलाच्या जवानांनी या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अन्य रुग्णांना सुरक्षित बाहेर काढलं या सर्व रुग्णांना मेयो रुग्णालयात हलविण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे नागझिरा आग गोंदिया गोंदिया जिल्ह्याच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पा अंतर्गतील थाटेझरी गावाच्या जंगलात काल दुपारी लागलेल्या आगीत तीन मजुरांचा होरपळुन मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर नागपुरात उपचार सुरु आहेत

अचानक आगीनं वेढल्यामुळे आणि पहाडी जागा असल्याने ही दुर्घटना घडली

अज्ञात व्यक्तीनं ही आग लावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे

अंटेलिया इमारतीजवळ बॅम्ब असलेली गाडी ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वाझेची एन आय ए ची कोठडी काल संपल्यानंतर त्याला काल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं एन आय ए कडून कोठडी वाढवण्याची विनंती करण्यात न आल्यानं विशेष न्यायाधीश पी आर सित्रे यांनी वाझे याला न्यायालयीन कोठडी दिली

यवतमाळ जिल्हयातील पुसद तालुक्यातील वेणी खुर्द इथल्या महिला शेतकरी मुक्ताबाई चोपडे यांनी या योजनेतून मिळालेल्या अनुदानातुन आपल्या शेतात भव्य शेततळ तयार केलं आणि त्यात मत्स्यशेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे त्यांची ही यशोगाथा ऐक्या त्यांच्याच कुटुंबातील नरेंद्र चोपडे यांच्याकडून

मिठागर विभागाद्वारे ही जमीन एमएमआरडीए ला हस्तांतरित करण्यात येणार आहे

ककडी वाशीम डिंभे डावा कालवा डिंभे उजवा कालवा घोड शाखा कालवा मीना शाखा कालवा पिंपळगाव जोगे डावा कालवा या सर्व कालव्यांचे आणि कुकडी उजव्या कालव्याचे आवर्तन आजपासून सोडणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे यासंदर्भात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला

महागाई वाशीम वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्यांकड्रन खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरु असताना खतं बियाणं आणि तण नाशक यांच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे

पुणे कर प्णे शहरातील माजी सैनिक शहिदांच्या पत्नी तसेच शौर्य पदकविजेते यांना महापालिकेकडून सर्वसाधारण करात सवलत देण्यात आली आहे

या प्रस्तावाला स्थायी समितीनं मान्यता दिली असल्याची माहिती समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी काल दिली राज्य सरकारनं यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला असल्याने पुणे महापालिका वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी संबंधितांना या आधीच मिळकतकरात सूट दिली आहे पुणे महापिालकेने राज्य सरकारच्या निर्णयाचं पालन केले नसल्याचे निदर्शनास आणून दिलं होत

अटक केलेल्या दोघांना सी बी आय च्या विशेष न्यायालयासमोर काल हजर करण्यात आलं रेल्वे विविध स्थानकांवर गर्दी दर्शविणारे काही जुने व्हिडिओ समूह माध्यमांवर प्रसारीत होत असून लोक अशा गर्दीतून प्रवास करत करत असल्याचा खोटा उल्लेख करण्यात येतो आहे असे व्हिडिओ प्रसारित करू नये असं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे तर्फे उन्हाळ्यात जास्त गाड्या चालविण्यात येत असून पुरेशी तिकीटेदेखील उपलब्ध असून प्रवासायोग्य तिकिट असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वेत चढण्याची परवानगी देण्यात आली असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे पाणी रत्नागिरी शहराजवळील सडामिऱ्या गावासाठी पाण्याच्या टँकरची मागणी करूनही अद्याप पाणी न मिळाल्याने गावातील महिला संतप्त झाल्या आहेत येत्या आठ दिवसांत टँकरनं पाणी मिळालं नाही तर गावातील महिला हंडा मोर्चा काढणार असून गटविकास अधिकारी तहसीलदार आणि ग्रामीण पाणीप्रवठा उपअभियंता यांना घेराव घातला जाईल असा इशारा सरपंच सायली सावंत यांनी दिला आहे

मध्यप्रदेशातून हा गुटखा आणला जात होता निधन ब्रिटनच्या महाराणी ऐलीझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं काल वृद्धपकाळाने निधन झालं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रिन्स फिलीप ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांच्या निधनाबद्दल ब्रिटीश जनता आणि राजघराण्याच्या द्ःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे लष्करात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली तसेच ते अनेक समाजकार्यात आघाडीवर होते त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे हवामान राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पुढील चार दिवस राज्याच्या सर्वच विभागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे काल उत्तर कोकण वगळता राज्याच्या इतर सर्व भागांतून काही ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याच्या बातम्या आहेत आजही काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल अशी शक्यता आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसा बरोबरच गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे काल परवाच्या पावसानं उन्हाचे चटके काहीसे कमी झाले